भारत वेस्ट इंडीज दरम्यान द्रसरा क्रिकेट कसोटी सामना आजपासून फिट इंडिया मव्हमेंट राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या मुहूर्तावर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया मुव्हमेंट अर्थात सुदूढ भारत मोहिमेचा प्रारंभ केला निरोगी भारत घडवण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरेल असं पंतप्रधान नवी दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात बोलताना म्हणाले सध्याच्या आयूष्यात आपलं आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली स्वच्छ भारत योजने प्रमाणेच ही मोहीमही लोकचळवळ व्हावी अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली क्रीडा परस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांनी काल राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान केले कुस्तीपद्र बजरंग पुनिया आणि पॅरा एथलीट दीपा मलिक यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं सम्मानित करण्यात आलं महाराष्ट्रातील हॉकी प्रशिक्षक मर्जबान पटेल यांना द्रोणाचार्य जीवनगौरव प्रस्कार प्रदान करण्यात आला निवृत्तीनंतर मूर्झबान पटेल हे गेल्या चार दशकांपासून मुंबईत गोरगरीब मुलांना हॉकीचं मोफत प्रशिक्षण देत आहेत टेनिस प्रशिक्षक नितीन किर्तने यांना ध्यानचंद पुरस्कार प्रदान करण्यात आला नवी मुंबईच्या प्रभात कोळी याला तेनसिंग नोर्गे साहसी पुरस्कार देण्यात आला काश्मीर पाकिस्तानचा काश्मीरबाबतचा दावा बिनव्डाचा असून या मुद्यावर कुठलाही देश पाकिस्तानला पाठिंबा देत नसल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केलं आहे काश्मीरविषयी पाकिस्तान पसरवत असलेल्या खोटया बातम्या तसंच बेजबाबदार वक्तव्याचा भारतानं तीव्र शब्दात निषेध केला आहे पाकिस्तानचं पितळ जगासमोर उघडं पडलं आहे पाकिस्तान काश्मीरमधील हिंसाचाराच्या पसरवत असलेल्या बातम्या धादांत खोटया आहेत असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी काल सांगितलं

पर्यायी वनीकरण व्यवस्थापन प्राधिकारणाअंतर्गत हा निधी देण्यात आला केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नवी दिल्लीत या धनादेशांचं वितरण झालं

या निधीचा वापर वन संवर्धन आणि संरक्षणासाठीच करावा अशी सूचना जावडेकर यांनी यावेळी केली चिदंबरम माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी आयएनएक्स गैरव्यवहारप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाच्या अटकेपासून संरक्षण मिळण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आता पाच सप्टेंबर रोजी निर्णय देणार आहे चिदंबरम गेल्या आठवड्यापासून सीबीआय कोठडीत आहेत महाजनादेश मराठवाडयातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या पाऊसमानाचा आढावा घेऊन संबंधित योजना त्वरेनं राबवण्यावर भर देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ते काल जालना इथं महाजनादेश यात्रेदरम्यान बोलत होते काँग्रेसनं केवळ मतपेट्याचं राजकारण केलं भ्रष्टाचार हीच काँग्रेसची संस्कृती आहे असं भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे

नङ्डा यांनी या यात्रेदरम्यान निवेदन केलं

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाणीपूरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यावेळी उपस्थित होते आदित्य ठाकरे राज्यातला शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे शिवसेनेला हे राज्य सुजलाम सुफलाम करायचं आहे असं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितलं

नाना पटोले गडचिरोली गडचिरोली जिल्ह्याच्या भौतिक आणि सामाजिक विकासाकडे राज्य सरकारचं दुर्लक्ष होत असून समस्या जैसे थे ठेवण्याचं धोरण राज्यकर्ते अवलंबत असल्याची टीका काँप्रेसघे प्रचार समितीप्रमुख माजी खासदार नाना पटोले यांनी काल पत्रकार परिषदेत केली महापर्दाफाश यात्रेनिमित्त गडघिरोलीत आले असताना पटोले काल पत्रकार परिषदेत बोलत होते सरकारचं अपयश लोकांपुढे मांडणं आणि काँप्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी पर्दाफाश यात्रा काढल्याचं ते म्हणाले

महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ आयोजित डॉ

गाडगीळ स्मृती व्याख्यानमालेत ते बोलत होते महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल या विषयावर मुनगंटीवार यांनी आपले विचार मांडले

या पथकानं काल पुणे विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांची भेट घेतली या पथकाच्या दौऱ्याबाबत सविस्तर माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

याआस्मानीसंकटातपूर्यस्तांच्यामदतीसाठीराज्यसरकारनंकेंद्राकडेहीनिधीचीमागणीकेल्यानंतरबआतायाभागाच्यापाह णीसाठीकेंद्राचंउच्चस्तरीयपथकदाखालझालंआहे कालपुण्यातयासातसदस्यांच्यापथकापुढंपूरामुळंझालेल्यानुकसानीचंसादरीकरणराज्यशासनातर्फेकरण्यातआलं

त्यानंतरकेंद्राचीभरीवमदतपूरग्रस्ताङसाठीमिळेलअसाविश्वासव्यक्तहोतोय आकाशवाणीबातम्यांसाठी पृण्याहन विनायकसोमणी पणे मेटो पुण्यात स्वारगेट ते कात्रज मेट्रोचा तिढा सुटला असून ही मेट्रो भूयारी असेल सहा किलोमीटरच्या या मार्गासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी काल पृण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

त्याचा आराखडा येत्या सहा महिन्यांत तयार करण्यात येईल नेहमीच्या मेट्रोपेक्षा या मेट्रोच्या डब्याचा आकार लहान असेल देशात पहिल्यांदाच अशा प्रकारची मेट्रो धावणार आहे सवाई भीमसेन सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव नेहमीप्रमाणे याही वर्षी पुण्यात होणार असल्याचं आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी कळवलं आहे हा महोत्सव पूण्यात होणार नसल्याचं वृत्त समाजमाध्यमांतून पसरत आहे मात्र त्यात तथ्य नसल्याचं जोशी यांनी म्हटलं आहे मुंबईत होणारा कार्यक्रम सवाई भीमसेन संगीत संमेलन या नावानं होणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं पोळा अहमदनगर राज्याच्या अनेक भागात आज बैल पोळा साजरा होत आहे मात्र नुकत्याच आलेल्या महापुराचं आणि काही ठिकाणी झालेल्या अपूऱ्या पावसाचं सावट या सणावर आहे ग्रामीण भागात शेतकरी बांधव बैलांना सजवून त्यांची पूजा करून हा सण साजरा करतात तर घराघरात मातीच्या बैलांची प्रतीकात्मक पूजा केली जाते अहमदनगर जिल्ह्यात करडवाडी परिसरातल्या डोंगरावर असलेल्या तारकेश्वर मंदिरात लाकडी बैल तयार करून वाहण्याची प्रथा आजही जपली जात आहे दहावी निकाल राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जुलैमध्ये घेतलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे

विवेक जागर वाशिम देशात जाती धर्म संप्रदाय चालीरिती परंपरा आहार पोशाखात असलेल्या विविधतेत मानवतेचं सौदर्य ओतप्रोत भरलं आहे या विविधतेतूनच राष्ट्रीय एकात्मता वृध्दींगत होण्यास मदत होणार आहे असं मत ज्येष्ठ विचारवंत डॉ

साळुखे यांनी व्यक्त केलं वाशिम इथं डॉ साळुंखे अमृत महोत्सव गौरव समितीनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते नुकतेच बोलत होते आश्रमशाळा यवतमाळ आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेता यावं यासाठी शासकीय आश्रमशाळांचं रूपांतर इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमात करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी यवतमाळ इथं दिली

त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग सोपा होईल असं डॉ अशोक उईके म्हणाले क्रिकेट भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान दुसरा क्रिकेट कसोटी सामना आज जमैकामधल्या किंगस्टन इथं होणार आहे

आकाशवाणीवर सामन्याचं धावतं सामालोचन ऐकायला मिळेल मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला असून दुसरा सामन्यातही विजय भिळवण्यास संघ उत्सुक आहे हवामान राज्यातल्या काही भागात काल हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आजही कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी अपेक्षित आहेत विदर्भातल्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे